महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाङ्यात उष्णतेची लाट कायम आहे

दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे थोडा दिलासा मिळाला राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसं पाणी तसंच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या आणि टँकर्स सुरू ठेवणार असल्याचं महसूल मंत्री तथा दृष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं या उपसमितीची बैठक काल मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातल्या मुस्लिम कर्मचारी बांधवांना उद्या ईद उल फित्र रमजान ईद उत्साहात साजरी करता यावी यासाठी या कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार आज करावा असे आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत

पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचं वेतन तातडीनं करण्याचे निर्देश दिले आहेत परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात पेनूर लहान इथं गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करणारी सात वाहनं आणि काही दुचाकी पकडण्यात आल्या गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी विधभर गावंडे यांनी ही कारवाई केली पकडलेल्या दोषींना सर्वांना सुमारे साडे दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे

आज कार्डिफ इथं अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे उद्या भारताचा पहिला सामना साऊदम्पटन इथं दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे